तालिबानांबरोबर पाकिस्तानच्या संबंधांविरोधात अफगाणिस्तानची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे तक्रार बल्गेरियात सोफिया धिं सुरू असलेल्या स्ट्रॅन्डजा मेमोरीयल मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय मुष्टियोद्ध्यांची पाच पदकं निश्वित नवी दिल्लीत आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अर्जेटीनाचे राष्ट्राध्यक्ष मौरिसिओ मॅक्री यांच्याशी चर्चा करणार आहेत यावेळी उभय नेते द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतील नव्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर यावेळी चर्चा होण्याची शक्यता असून काही करारांवर स्वाक्षऱ्या अपेक्षित आहेत अर्जेटीनाचे राष्ट्राध्यक्ष राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही भेट घेणार आहेत त्याचप्रमाणे ते भारत अजेंटिना उद्योग मंचाच्या पूर्ण सत्राला संबोधित करतील

भारताच्या तीन दिवसाच्या दौऱ्यासाठी अजेंटीनाच्या राष्ट्राध्यक्षांचं काल सकाळी आगमन झालं भारत आणि अर्जेटिना दरम्यान जुने आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत

पिकांच्या अवशेषांचं व्यवस्थापन करण्यासाठी नवीन पद्धतीचा अवलंब केल्याबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हरियाणाच्या शेतक यांची प्रशंसा केली आहे ते काल सोनीपत कें हरियाणा सरकारनं आयोजित केलेल्या चौथ्या कृषी नेतृत्व शिखर परिषदेत बोलत होते पिकांचे अवशेष जाळल्यामुळे निर्माण होणा या प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा काढायला शेतकरी मदत करतील असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला मुलींचा जन्मदर तसंच व्यवसाय सुलभता वाढवण्याबरोबरच सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार आणि जनता प्रयत्न करत आहे असं ते म्हणाले यावेळी राष्ट्रपतींनी काही शेतक यांना किसान रत्न आणि कृषी रत्न पुरस्कारांनं गौरवलं पुलवामामधल्या दहशतवादी हल्ल्याचा राष्ट्रपतींनी निषेध केला जम्मू आणि काश्मीरमध्ये परिचालन आणि अन्य आवश्यक कारणांसाठी निमलष्करी दलांच्या जवानांचा ताफा यापुढेही महामार्गानं जाईल असं केंद्रीय गृहमंत्रालयानं म्हटलं आहे जवानांचा प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी सर्वच भागांमध्ये विमान वाहतूक सेवेत वाढ केल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे जम्मू आणि काश्मीर क्षेत्रातून हेलिकॉप्टरमागें निम लष्करी दलांच्या जवानांनी पाठवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारनं फेटाळल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयानं हे स्पष्टीकरण दिलं आहे पुलवामामधल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्करी ताफ्याची वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलानं सुरक्षाविषयक नवीन उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे वाहतूक नियंत्रणाबरोबरच ताफ्याची वेळ आणि त्यांचे थांबे यांची पुनर्रचना केली जाईल असं सीआरपीएफचे महासंचालक आर आर भटनागर यांनी काल नवी दिल्लीत वार्ताहरांना सांगितलं लष्कराची वाहनं जात असताना अन्य वाहनांची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आल्याचं भटनागर म्हणाले पंधराव्या मध्य प्रदेश विधानसभेचं दुसरं अधिवेशन आजपासून भोपाळ धिं सुरु होत आहे

चार दिवसाच्या या अधिवेशनात तीन सत्र होणार असून उद्या रविदास जयंती निमित्त सुट्टी असल्यामुळे सत्र होणार नाही विधानसभा सचिवालयातल्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली अर्थनंत्री तरुण भानोत आज लेखानुदान सादर करतील भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह आज राजस्थानमधल्या जयपूरला भेट देणार आहेत आर्दश नगर परिसरातल्या पक्षाच्या जिल्हा कार्यालयांचं उद्घाटन शाह यांच्या हस्ते होईल असं भाजपाचे प्रदेश सरघिटणीस भजनलाल शर्मा यांनी म्हटलं आहे सिकर लोकसभा मतदारसंघाचे बुथ अध्यक्ष आणि जयपूरच्या शहरी आणि ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांचा समावेश असलेल्या शक्ती केंद्र संमेलनाला ते संबोधित करतील मेरा बूथ सबसे मजबूत अभियानाची जबाबदारी स्वीकारलेल्या कार्यकर्त्यांनाही ते संबोधित करणार आहेत पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या छिन्नविछिन्न मृतदेहांची बनावट छायाचित्रं काही समाजकंटक सध्या ऑनलाईन पाठवत असून जनतेनं सतर्क राहावं असं आवाहन केंद्रीय राखीव पोलीस दलानं केलं आहे

परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज मोरक्कोच्या दौऱ्यावर असून मोरक्को ची राजधानी रबात क्रें त्या आज तिथल्या वरिष्ठ नेत्यांशी उभय देशांमधल्या विविध क्षेत्रातल्या परस्पर हिताच्या धोरणात्मक भागीदारीविषयी चर्चा करणार आहेत स्वराज मोरक्कोचे परराष्ट्र मंत्री नासीर बोरुटा राजे मोमंहद पाचवे प्रधानमंत्री साद डाईन ओटमानी यांची देखील भेट घेणार आहेत यावेळी दोन्ही देशांदरम्यान दहशतवाद विरोध गृह आणि युवा कल्याणासंदर्भातल्या सामंजस्य करारावर यावेळी स्वाक्षऱ्या अपेक्षित आहेत मोरक्कोकडे दहशतवादाविरोधातल्या लढाईचं नेतृत्व आहे असं सांगत कट्टरतावादाविरोधात लढाई सुरु करणारा मोरक्को हा पहिला देश आहे असं सुषमा स्वराज यांनी काल रात्री रबात शें भारतीय समुदायाशी बोलताना सांगितलं मोरक्कोशी दहशतवादाविरोधात सामंजस्य करार केल्यानंतर यासंदर्भातले मोरक्को सोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला स्वराज यांच्या दौऱ्यामुळे उभय देशांमध्ये द्विपक्षीय क्षेत्रीय आणि जागतिक मुद्द्यांवर सखोल चर्चा कारण्यासाठी एक चांगली संधी मिळाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे सुषमा स्वराज काल बल्गेरियाडून रबात पोहोचल्या आपल्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात त्या स्पेनला भेट देणार आहेत पाकिस्तानच्या न्यायालयानं मृत्यूदंड ठोठावलेल्या भारतीय निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या खटल्याची जाहीर सुनावणी आजपासून हेग शिल्या आतंरराष्ट्रीय न्यायालयापुढं होणार आहे या प्रकरणाची सुनावणी आजपासून सलग चार दिवस होणार आहे पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात नव्यानं तणाव वाढला असताना दोन्ही पक्ष या खटल्यात आपली बाजू कशी मांडणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे

भारताकडून हरीश साळवे बाजू मांडतील

तालिबानशी असलेल्या संबंधांबाबत अफगाणिस्ताननं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडे पाकिस्तान विरोधात तक्रार दाखल केली आहे पाकिस्ताननं तालिबानशी प्रस्थापित केलेलं संबंध अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सार्वभौमत्वाचं उल्लंघन करणारे आहेत असं संयुक राष्ट्रातले अफगाणिस्तानचे उपस्थायी प्रतिनिधी नझीफुल्ला सलारझई यांनी संयुक राष्ट्रांच्या सुरक्षा सुरक्षा परिषदेला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे

जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात आज पहाटे दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत एका अधिका यांसह लष्कराचे चार जवान जखमी झाले दहशतवाद्यांसंदर्भात माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या संयुक पथकानं मध्यरात्रीपासून पिंगलीना कें शोधमोहीम सुरु केली यावेळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली या परिसरात जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे दोन ते तीन दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा सूत्रांची दिली आहे

त्यामुळे भारताची किमान पाच कांस्यपदक निशित झाली आहेत

सोनिया लॅथरचं आव्हान मात्र उपांत्यपूर्व फेरीत आटोपलं